अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं ही बाब नमूद केली राज्य सरकारांना यूजीसीने ठरवलेल्या तारखेत परीक्षा घेणं शक्य नसेल तर त्यांनी यूजीसीकडे संपर्क साधून परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर यूवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा प्रढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा असं काँग्रेसचे नेते खासदार राहल गांधी यांनी एका द्विट संदेशात म्हटलं आहे सरकारनं या परीक्षा घेण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा असं आवाहन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं आहे अल्पसंख्याक समुदायाचं राज्यस्तरावर निर्धारण करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंद् समाज अल्पसंख्य आहे मात्र अद्याप तसं जाहीर करण्यात आलेलं नाही असं या याचिकेत म्हटलं आहे यासंदर्भात केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे यासंदर्भात केंद्राचं म्हणणं जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीस बजावली आहे

त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांनी आढावा घेऊन हा सल्ला दिला आहे राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ते आज पुण्यात बोलत होते कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही असं फडणवीस यांनी नमूद केलं

या योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं त्यांनी ही बाब नमूद केली आहे